नवीन कायद्यानुसार लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे लहान मुलांच्या अशलील चित्रफिती काढणाऱ्यांना पाच वर्ष सक्त सजा आणि दंडाची तरतूद देखील या दुरस्ती कायद्यात करण्यात आली आहे

अशा गुन्खांसाठी एक हजार तेवीस जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री स्मृती जिणी यांनी राज्यसभेत चवे दरम्यान दिली

राष्ट्रीय खाण कामगार आरोग्य संस्थेचं विलीनीकरण राष्ट्रीय व्यवसाय आरोग्य संस्थेत करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे काल नवी दिल्ली बे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर महिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली हे विलीनीकरण दोन्ही संस्थासाठी लाभदायक असून त्यातून सार्वजनिक पैशाच्या सक्षम व्यवस्थापनाबरोबरच व्यावसायिक आरोग्य क्षेत्रातल्या तज्ञांमधे संख्यात्मक आणि दर्जात्मक वाढ होईल असं ते म्हणाले

जहाल डाव्या विचारांच्या संघटनांचा प्रभाव आणि त्यांच्यांशी संबंधित हिसांचाराच्या घटना कमी झाल्या असल्याचं सरकारनं म्हटलं आहे

धोरण राबवण्यातल्या खंबीरपणामुळे ही घसरण झाली आहे असं ते म्हणाले

लोकसभेमधे आज त्रिवार तलाक विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे

तोंडी पद्धतीनं झटपट त्रिवार तलाक देण्याची पद्धत अवैध ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे

या प्रकरणी सध्या अस्तिवात असलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल अवेध कारवाया केल्याप्रकरणी आरोप असणारे कार्यकर्ते गौतम नवलखा आणि त्यांच्याशी संबंधित नक्षलवादी गटाचा हिजबूल मुजाहिदीन तसंच कश्मीरी फुटीरतावादी नेत्यांशी संपर्क होता असा दावा पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात केला या प्रकरणात सहआरोपी असणाऱ्या रोमा विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या संगणक नोंदींवरून हे लक्षात आल्याचं त्यांनी सांगितलं

असं पुणे पोलिसांच्या वकिलांनी सांगितलं अवैध कारवाया आणि तिर गुन्ह्यांसाठी नवलखा यांना अटक करण्यात आली होती दरम्यान न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं नवलखा यांना पुढील आदेश मिळेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे केंद्र सरकारनं अनेक मंत्रालयांमधे नवीन नेमणुका केल्या आहेत ऊर्जा मंत्रालयात सचिव असणारे अजयकुमार भल्ला यांची नियुक्ती गृह मंत्रालयाचे विशेष कार्यभार अधिकारी म्हणून करण्यात आली आहे वित्त मंत्रालयाचे सचिव असणारे सुभाषचंद्र गर्ग आता ऊर्जासचिवपदाची जबाबदारी सांभाळतील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी अतानू चक्रवर्ती यांना वित्त विभागाचे सचिव म्हणून नेमण्यात आलं आहे

मात्र पाकिस्तानातल्या आधीच्या सरकारांनी याबाबतीत अमेरिकी सरकारला कधीही सत्य सांगितलं नाही असं ते म्हणाले ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांची गृहमंत्री पदावर नेमणूक केली आहे सध्या हे पद सांभाळत असलेले साजिद जावेद हे फिलीप हमंड यांच्याकडून चॅन्सेलर अर्थात वित्त मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतील जावेद हे प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत होते परंतु हुजूर पक्षाच्या खासदारांकडून पाठिबा न मिळाल्यानं त्यांनी जॉन्सन यांना समर्थन दिलं जॉन्सन यांनी ब्रेग्झिट समर्थनवादी डॅमिनिक राब यांना परराष्ट्रमंत्री केलं आहे प्रीती पटेल या ब्रेश्झिटच्या कट्टर समर्थक असून थेरेसा मे यांच्या ब्रेश्झिट धोरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता ब्रिटनचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्वच क्षेत्रात भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील असंही त्यांनी आपल्या स्वीट संदेशात म्हटलं आहे बोरिस जॉन्सन यांनी माजी प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी आपला राजीनामा राणीकडे सुपुर्द केल्यानंतर काल आपला पदभार स्विकारला जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी

सिंधू चा सामना जपानच्या आया ओहोरी बरोबर तर प्रणॉय चा सामन डेन्मार्क च्या रसमुस गेमके बरोबर होणार आहे पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सात्तिवक साईराज आणि विराग शेट्टी ची लढत चीनच्या ब्रुआंग की जिआंग आणि लुई चेंग बरोबर आज होणार आहे

बँकांकमधे सुरु असलेल्या थायलंड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निकहत जरीन आणि दीपक सिंह यांच्यासह सहा मुष्टीयोद्ध्यांनी उपांत्यफेरी गाठली आहे

महाराष्ट्रात दुकानं आणि आस्थापनामधल्या कामगारांचं किमान वेतन दुपटीनं वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे